दिवसभरात इतक्या मोठ्या संख्येनं नवे रुग्ण कोरोनाचा सर्वाधिक कहर असलेल्या ऑगस्ट सप्टेबरमध्येही आढळले नव्हते दैनंदिन चाचण्यांची संख्याही आता एक लाखाच्या पुढे गेली आहे

हे प्रमाणही आता ऑगस्ट सप्टेबर मधल्या प्रमाणाशी बरोबरी साधतं आहे दररोज नवीन बाधित आढळण्याचं प्रमाण काल नागपूर महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त होतं

नाशिकपिंपरी चिंचवड आणि औरंगाबाद मधली कालची नवबाधितांची संख्याही हजारापेक्षा जास्त होती

ठाकरे बैठक राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढवावा लागेल असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले ठाकरे यांनी काल राज्यातल्या विभागीय आयुक्तांशी द्रदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली आरोग्य मंत्री राजेश टोपे मुख्य सचिव सीताराम कुंटे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते येत्या तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटातील सर्वांना लसीच्या दोन मात्रा द्यायच्या आहेत असं सांगून आगामी उन्हाळा लक्षात घेऊन सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पिण्याचं पाणी स्वच्छतागृह आणि उन्हापासून संरक्षण होईल अशी व्यवस्था उभारावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दर दिवशी आढळून येणाऱ्या नवबाधितांपेक्षा गुरुवारची संख्या उच्चांकी आहे त्यामुळे प्रत्येक जिल्हा प्रशासनानं सतर्क राहावं रुग्ण आणि त्यांचे संपर्क शोधण तसंच निर्बंधांच आणि नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

कोविड लसीकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र संपूर्ण देशात जवळजवळ अव्वलस्थानी आहे अशी माहिती या बैठकीत देण्यात आली राजस्थान महाराष्ट्राच्या किंचित पुढे आहे

मात्र असं असलं तरी पहिल्या टप्प्यातील आरोग्य आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या राज्यातल्या उद्दिष्टाची पूर्तताही अद्याप झालेली नाही

या प्रार्थना स्थळांमध्ये धर्मगुरू नियमाप्रमाणे धार्मिक विधी करू शकतील अन्य व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे

उपाययोजना अकोल्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनानं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत महापालिका क्षेत्राच्या चार प्रभागांमध्ये चार वाहनं कोरोना संसर्ग तपासणीसाठी तैनात करण्यात आली आहेत महापालिकेच्या ज्या क्षेत्रात कोरोना बाधित आढळतील त्या घराच्या दर्शनी भागावर लाल रंगाचे फुलीचे चिन्ह काढले जाणार आहे संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनीदेखील सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त निमा अरोरा यांनी केलं आहे कोविड सेंटर पुणे पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यामुळे महापालिकेनं बंद केलेली केवीड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत

महापौर महापालिका आयुक्त आणि प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सूचना बुलडाणा शहरात कोविड रुग्णांसाठी पाचशे खाटांचं जम्बो रुग्णालय उभारण्यात यावं त्यासाठी जागा बघून यंत्रणेनं तातडीनं प्रस्ताव सादर करावा अशा सूचना राज्याचे अन्न औषध प्रशासन अधिकारी आणि जिल्हयाचे संपर्कमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी काल दिले कोविड नियंत्रणासाटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यातील देऊळगाव राजा मलकापूर खामगांव तसंच शेगांव इथं ऑक्सीजन टँक उभारावा प्रत्येक तालुक्यामध्ये कार्डीयाक रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी रेमेडेसिवीर इंजेक्शनचे दर नियंत्रणात ठेवावेत गर्दी होणारे कार्यक्रम लग्न समारंभावर लक्ष ठेवावे आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या छगन भ्जबळ नाशिक जिल्ह्यात शहरी भागातील दुकानदार आणि अन्य व्यावसायिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर सरकारला टाळेबंदीचा निर्णय घ्यावा लागेल असा स्पष्ट इशारा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी काल दिला जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते नाशिक बरोबरच मालेगाव मध्येही रुग्ण वाढत असल्यानं चिंतेचं वातावरण आहे असं सांगून त्यांनी मालेगावच्या आयुक्तांना रजा रद्द करून कामावर हजर राहण्याचे आदेश दिले रेमडेसिवीर किंमत नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण पुन्हा वाढू लागल्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग एक संकल्पना राबवत आहे

तसंच या इंजेक्शनच्या अव्याहत पुरवठ्याचीही तयारी दर्शवली आहे इंजेक्शन हवे असणाऱ्यांना रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा अहवाल तसंच डॉक्टरांची चिठ्ठी आणि रूग्णाचे आधारकार्ड सादर करणं आवश्यक आहे दंड आकारणी परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्राद्भाव वाढलेला असतानादेखील बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणा या जिंतूर आगाराला उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी एक लाख रुपयाचा दंड केला आहे

काल जिंतूरमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचं पथक विनामास्क फिरणा या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी जिंतूर शहरात फिरत होतं

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार